सरकार आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार जम्मू कश्मीरमधे पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या दुस या पर्वाला उद्यापासून पुण्यात होणार सुरुवात रायसिना डायलॉगच्या चौथ्या सत्राची सुरुवात आज संध्याकाळी नवी दिल्लीत होईल नार्वेच्या प्रधानमंत्री एर्ना सोलबर्ग उद्घाटनपर भाषण करणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परराष्ट्रव्यवहार मंत्री सुषमा स्वराज उपस्थित असतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि निरिक्षक संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं भूराजकारण आणि भूगर्भशास्त्र या विषयावर वार्षिक पिरषद आयोजि करण्यात आली आहे या वर्षाच्या परिषदेची मुख्य संकल्पना जगाची फेररचना नवी भुमिती प्रवाही भागीदारी अनिश्वित फलीत अशी असेल

यामध्ये राजकीय नेते धोरणात्मक विचारवंत योजना लेखक तंत्रज्ञान संशोधक व्यापारी तसंच शक्तणिक क्षेत्रातल्या लोकांचा समावेश आहे भारताच्या भेटीवर आलेल्या नार्वेच्या प्रधानमंत्री एर्ना सोलबर्ग यांनी काल नवी दिल्ली इथल्या नार्वेच्या दुतावासातल्या एका हरित पड्याचं उद्घाटन केलं नार्वेच्या या दुतावासाला भारत सरकारनं एकात्मिक अधिवासाचं हरित मानांकन दिलं आहे या हरित पड्याच्या उद्वाटनानं भारत आणि नॉर्वेमधल्या परस्पर सहकार्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे असं सोलबर्ग यांनी म्हटलं आहे त्या आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील

केंद्रीयमंत्रीमंडळानं कालच या सुधारित विधेयकाला मंजुरी दिली आहे या विधेयकात बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातल्या मुस्लीमेत्तरांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे पुंछ जिल्ह्यामधल्या गुरपूर इथल्या नियंत्रणरेषेजवळच्या भारतीय लष्कराच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी संख्ञिनं आज सकाळी अंधाधुंद गोळीबार केला तसंच तोफगोळ्यांचाही मारा केला भारतीय संख्ञिनंही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं अशी माहिती सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिली आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता या धुमश्वक्रीत आतापर्यंत कोणीही मृत वा जखमी झाल्याचं वृत्त नाही भारत आणि जपान यांच्यातली विशेष सामरिक आणि जागतिक भागिदारी आणखी मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं पुनर्प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली इथं जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांच्याशी बोलत होते यावर्षी होणा या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या दुस या फेरीबाबत भारताला मोठी आशा असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी मोदी यांनी जपानला भेट दिल्यानंतर पाठपुराव्यासाठी गेल्या काही महिन्यात केलेल्या कार्यवाहीची माहिती कोनो यांनी या चर्चेच्या वेळी दिली आकाशवाणीची बातमीपत्रं खाजगी एफ एम वाहिन्याही आजपासून प्रसारित करणार आहेत माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड आज दुपारी नवी दिल्ली इथं आयोजित समारंभात याचा प्रारंभ करतील आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितलं की आकाशवाणी हे सर्वात मोठं जनमाध्यम असल्यानं हे एक सकारात्मक आणि स्वागताई पाऊल आहे देशातल्या पन्नास टक्के लोकांपर्यंत आकाशवाणीचं एफ एम प्रसारण पोचतं असं राठोड म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमामुळे नभोवाणीला पुन्हा लेकप्रियता प्राप्त झाली आहे असं ते म्हणाले

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं चालू आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली वाढीचा हा अंदाज अत्यंत सकारात्मक असल्याचं आर्थिक व्यवहार सचीव सुभाषचंद्र गर्ग यांनी म्हटलं आहे

एकदा वापरुन फेकून दिल्या जाणा या प्लॅस्टिकच्या वस्तू प्रवासी तळ आणि शहरालगतच्या भागातून हद्दपार करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत त्याअंतर्गत ही बंदी घातली असल्याचं प्राधिकरणाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे यावर्षी ही स्पर्धा महाराष्ट्रात पुणे इथं होत असून स्पर्धेला उद्या सुरुवात होईल

या सर्व खेळाडूंना चांगली कामगिरी करता यावी यासाठी खास प्रशिक्षण दिलं आहे अशी माहितीही तावडे यांनी दिली आहे

अवध वॉरियर्सचा ली डाँग क्यूंग आणि ट्रम्प यांनी एकेरीत तर ली याँग आणि मथायस क्रिस्टीयनसन यांनी दुहेरी सामन्यात विजय मिळवला स्त्रियांच्या जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर असलेल्या चेन्नई स्मॅशर्सच्या सूंग जी झून हिनं दहाव्या स्थानावर असलेल्या बेईवेन जेंग हिचा पराभव केला

त्या काल कोलकाता इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या तागामुळे वर्षानुवर्षे पश्चिम बंगालघी भरभराट झाली असून ताग हे आजचं चलनी नाणं ठरलं आहे असं त्या म्हणाल्या

आयकर महासंचालक आर बालकृष्णन यांनी काल बंगळुरु इथं बातमीदारांना ही माहिती दिली

फ्रान्समध्ये मागच्या सात आठवड्यापासून सुरु असलेल्या सरकार विरोधी निदेशंनासाठी दोषी असलेल्यांना शिक्षा करण्यात येणार असल्याचं फ्रान्सचे प्रधानमंत्री एदोआर्द फीलीपी यांनी सांगितलं आहे ज्याप्रमाणं फुटबॉल सामन्यांदरम्यान गुंडगिरी करणा यांना क्रिडांगणात प्रवेश नाकाररण्यात आला त्याचप्रमाणं त्रासदायक लोकांना सरकार विरोधी हरकतीमध्ये सहभाग घेण्यावर बंदी घालण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं फ्रेंच सरकार अशा त्रासदायक लोकांना निदर्शन करण्यापासून रोखणं तसंच त्या दरम्यान चेह यावर मुखवटा घालण्यास मनाई करणं यासाठी नवा कायदा करण्याच्या विचारात आहे